विधिमंडळ परिसरांत शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे या बहप्रतिक्षित विस्तारासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून विधिमंडळ परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तेरा तर काँग्रेसचे दहा मंत्री शपथ घेणार असल्याचं समजतं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रत्येकी दहा दहा कॅबिनेट तर तीन तीन राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे तर काँग्रेसकडून आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेतील य्वा भारत हा भारताच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना बोलत होते आजचा कार्यक्रम या मालिकेतला साठवा भाग होता

जम्मू काश्मीर इथं राबवलेल्या हिमायत कार्यक्रमाचा प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केला या कार्यक्रम अंतर्गत गेली दोन वर्ष य्वकांना विविध प्रकारच्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात आलं देशातल्या प्रत्येक नागरिकांनं आत्मनिर्भर व्हावं आणि सन्मानाचं आयुष्य जगावं असं आवाहन त्यांनी केलं प्रत्येक य्वकानं आपल्या कर्तव्याची जाण ठेवून चांगल्या भारत निर्माणाची शपथ घ्यावी प्रत्येक नागरिकानं आत्मनिर्भर होऊन अभिमानानं जगावं असं ते म्हणाले प्रत्येक भारतीयानं स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात आणि स्थानिक उत्पादनांना प्रतिष्ठा मिळवून यावी जेणेकरून स्थानिक कारागिरांची भरभराट होईल असं ते म्हणाले खगोल शास्त्र या क्षेत्रात भारताचं प्राचीन काळापासून महत्वाचं योगदान राहिलं असून इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या एस्ट्रोसॅट या उपग्रहाच्या मदतीनं लवकरच आदित्य हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जाईल असं मोदी यांनी सांगितलं अकोला इथं आज नागरिकत्व कार्यदयाच्या समर्थनासाठी नागरिकांनी रॅली काढली मुंगीलाल बाजोरिया मैदानातून निघालेली या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप झाला

नाशिकमधल्या प्रबोधन मंच या संस्थेनं आयोजित केलेल्या या मानवी साखळीत नाशिक शहरातील कॉलेजरोड पंचवटी सिडको नाशिकरोड भगूर या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला नागरिकत्व द्रुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज धुळ्यात भाजपा आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांमी मोर्चा काढला हजारो नागरिकांनी या मोर्चात भाग घेतला मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला एक निवेदनही दिलं मोर्चात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनीही सहभागी होत मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं शेजारी देशांमधल्या अल्पसंख्याक पीडित नागरिकांना भारतात आसरा देण्यासाठी हा नागरिकत्व कायदा मंजूर केला आहे तो कोणाच्याही विरोधात नाही विरोधक हेतुपुरस्कर दिशाभूल करून जनतेमध्ये विशेषतः भारतातील अल्पसंख्यांक समाजात गैरसमज पसरवून वातावरण बिघडवत असल्याचा आरोपही यावेळी खासदार भामरे यांनी केला नागरिकत्व द्रुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिकेविरोधात आज पुण्यात शेकडो नागरिकांनी निदर्शनं केली गोळीबार मैदानापासून सुरु झालेला हा मोर्चा विभागीय आय्क्तांच्या कार्यालयाजवळ येऊन थांबला प्ण्यातल्या विविध संघटना डावे पक्ष आणि मुस्लिम संस्थांचा यात समावेश होता सुरक्षेचा उपाय म्हणून यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तीन वर्षापूर्वीचं भाजपामधे प्रवेश करण्याच्या विचारात होते या भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आरोपाचं थोरात यांनी खंडन केलं आहे काँग्रेस पक्षाच्या बांधीलकी आणि तत्वांबाबत तडजोड केली नसून विखे पाटलांच्या वक्त्व्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं थोरात म्हणाले

सिंधुद्र्ग जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे असं या निवडण्कीकडे पाहिलं जात असल्यानं सर्वच उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे

सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना आणि कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आमने सामने आले दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटील यांच्या प्तळ्याचं तिरडी मोर्चा काढून दहन केलं कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं पोलीस आणि आंदोलक यांच्यात यावेळी झटापट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी रॅपिड ब्रद्विबळ प्रकारात महिला विश्वविजेती ठरली आहे रशियात मॉस्को इथं झालेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या ली तिंगजी हिला अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं

या फेर्यांनंतर दोघींमध्ये झालेली बरोबरीची कोंडी अत्यंत वेगवान खेळ्या करत कोनेरूनं फोडली आणि विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं तुर्कस्थानच्या एकटेरिना अतालिक हिला कांस्यपदक मिळालं प्रूषांचं रॅपिड विश्वविजेतेपद जगात पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन या नॉर्वेच्या बुद्धिबळपटूनं पटकावलं चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबददल केंद्र सरकार महिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच निवड मंडळाच्या सर्व सदस्यांचे अमिताभ बच्चन यांनी आभार मानले

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके यांच्या नावानं दिला जाणारा केंद्र सरकारचा हा पुरस्कार चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान असून दहा लाख रुपये रोख आणि सुवर्ण कमळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

अकादमीचे अध्यक्ष रामदास फूटाणे यांनी ही माहिती दिली

मनमाड ते मुंबई ही राज्य राणी इंटरसीटी रेल्वे मनमाडऐवजी नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतल्यानं त्याला विरोध करण्यासाठी आज नाशिकरोड इथल्या रेल्वे स्थानकावर नागरिकांनी निदर्शनं केली शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं

पवन विलास तायडे असं मयत तरुणाचं नाव आहे

औरंगाबाद जालना महामार्गावर गेवराई बाजार फाट्यावर जेसीबी घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा द्रपारी चारच्या सुमाराला भीषण अपघात झाला यात कंटेनर चालक आणि ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला

गेले चोवीस तास राज्यातलं तापमान कोरडं राहिलं विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर कोकणात तापमानात वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळ होतं

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट मराठवाडा आणि विदर्भत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील विदर्भात त्रळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे